मुंबई महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प संसद संसदेच्या दोन्ही सभागृहांत कालही विरोधकांनी कृषी कायद्यांवरून गदारोळ केला त्यामुळे लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर चर्चा झाली राज्यसभेत शून्यकाळ संपताच आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर चर्चा सुरु करण्याबाबत विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून सहमती झाली असताना देखील विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात गदारोळ माजवत असल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नाराजी व्यक्त करत हा राष्ट्रपतींचा अपमान असल्याचं मत व्यक्त केलं लोकसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं लोकसभा सभापती ओम दिला यांनी घोषणाबाजी करत असलेल्या विरोधी पक्ष सदस्यांना वारंवार आपल्या प्रश्नोत्तराचा तास चालवण्याबद्दल विनंती केली मात्र तरीही विरोधी सदस्यांनी गदारोळ सूरू ठेवल्यानं त्यांनी नाराजी व्यक करत असाच गोंधळ केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला तरीही प्रत्येक वेळी कामकाज सूरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सूरू ठेवल्यानं रात्री नऊ वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद व्यक्त करत अनेक सूचना मांडल्या विरोधी पक्षांनी कृषी कायदे मागं घेण्याची ही मागणी केली

व्यंक्यया नायडू यांनी केली त्यानंतर शून्य काळात विविध मृदद्यावर चर्चा झाली मात्र त्यानंतर आम आदमी पार्टीच्या तीन सदस्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली सभापतींनी त्यांना वारंवार आपल्या जागेवर जाऊन चर्चा करण्याची दिनंती केली परंतु त्यांनी घोषणादाजी सुरूच ठेवल्यामुळे त्यांना दिवसभरासाठी निंलबित करण्यात आलं दरम्यान मोबाइल फोनचा वापर करून सभागृहातील कामकाज रेकॉर्ड करू नये असं आवाहन राज्यसभा अध्यक्ष एम वेकेया नायडू यांनी सर्व सदस्यांना केल काही सभासद आपल्या मोबाईलवर असे दित्रीकरण करतात हे वारंवार लक्षात आल्याने त्यांनी सभासदांना सभागृहात मोबाईल फोनच्या वापरावरील बंदीची आठवण करून दिली रेकॉर्डिंग करणे आणि सोशल मीडियावर त्याचा प्रसार करणे म्हणजे विशेषाधिकाराचं उल्लंघन आणि सभागृहाचा अवमान आहे असं नायडू यांनी सांगितलं सभागृहातील सर्व सदस्यांनी अशा कृतींपासून दूर राहवे आणि त्याबाबत सावधगिरी बाळगावी असंही ते म्हणाले ट्विटर शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह हॅशटॅग चालवणारी खाती आणि ट्वीटस बंद करण्याचे आदेश देऊनही अशी खाती अनब्लॉक केल्याबददल केंद्र सरकारनं ट्विटरला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह संदेश आणि असे संदेश देणाऱ्या खात्यांवर बंदी आणणायचे आदेश ट्विटरला दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी ट्विटरनं केली नसल्याचं आढळल्यानं सरकारनं ट्विटरला नोटीस बजावली आहे ट्विटरला सरकारी आदेशांचं पालन करणं अनिवार्य असून ट्विटर न्यायालयाची भूमिका बजावू शकत नाही असंही सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे शेअर मुंबई शेअर बाजारातली तेजी कालही कायम राहिली

टोपे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण आगातील महिलांसाठी अत्याध्निक आणि अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली महिलांना घरातून रुग्णालयात नेण्यासाठी विशेषतः गरोदर महिलांना रुग्णालयातून त्यांच्या घरी सुरक्षित सोडण्यासाठी ही सुविधा असणार आहे या फिरत्या दवाखान्यात चाचणी प्रयोगशाळेची सुविधा असणार आहे

महिलांचं बाळंतपण करता येईल इतक्या सुविधा या दवाखान्यात असतील असं टोपे यांनी सांगितलं ग्रामीण भागात प्रत्येक जिल्हयाला प्रत्येकी दोन फिरते दवाखाने असणार आहेत मुंबईतही फिरत्या दवाखान्यात वाढ केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत प्रचंड मेहनतीने किराणा घराण्याची गायकी आत्मसात करून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जगात मानाच स्थान मिळवून दिल त्यांच्या उत्ंग कार्यकर्तृत्वाचा हा परिचय स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यावं गायन म्हणजे महासागराची अथांगताधीर गंभीर सखोलता आणि हिमालयाची उत्तृगता शास्त्रीय संगीत मैफलीचा बादशहा म्हणूनपंडितजींनी अनेक व्हाक देशापरदेशातील श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं

त्यामुळेच तानसेन नंतर भीमसेन हि उकी रूढ झाली आली असावी पंडितजींचा भारदस्तभरदार दमदार आणि तेजस्वी आवाज प्रचंड रियाज आणि अखंड स्वर चिंतनाने आलेली राग मांडणीतील प्रगल्भताकिरणा धराण्याची स्वरप्रधान गायकीव्मदार गमकेच्या गङगडाटी तानालयदार सरगम आणि एकंदर गायनातील स्वर संपन्न प्रतिभा त्याच बरोबर भावपूर्णता यामुळेच भीमसेनजींच्या तेजस्वी स्वरातील परिपूर्ण गाण ऐकणहि श्रोत्यांसाठी आनंद पर्वणी ठरली महाराष्ट्रातील विविध संतांची अभंगवाणी म्हणजे पंडितजींच्या गानकर्तत्वाचा अ भंग असा सोनेरी अध्याय आहे

आपले गुरु के सवाई गंधर्व यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक करण्यासाठी भीमसेनजीनी पूण्यात सुरु केलेल्या सवाई गंघर्व संगीत महोत्सवाद्वारे त्यांनी देशाच्या कानाकोपर्यातील अनेक गूणी कलाकारांना सवाई च व्यासपीठ मिळवून दिलच पण त्याद्वारे उत्तम कानसेन घडवण्याच हि कार्य केल मिले सूर मेरा तुम्हारा या लोकप्रिय राष्ट्रभकीपर गीताद्वारे भारतवासीयांची मन जोडणारे पंडित भीमसेन जोशी आपल्या उत्तुंग गानकर्तृत्वामुळे भारतरत्न या सर्वोच्च पदावर आरूढ झाले आज सुरु होत असलेल्या त्यांच्या जन्म शताब्दी बद्दल पंडितर्जींच्या स्मृतीला आकाशवाणी तर्फे विनम्र अभिवादन भीमसेन जोशी स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित आर्य संगीत प्रसारक मंडळानं येत्या शनिवारी आणि रविवारी प्ण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच इथं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे दोन दिवसांच्या या कार्यक्रमात पंडितर्जीच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचा यात सहभाग असेल असं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रब्दधे आणि प्ण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उद्घाटन समारंआत सहभागी होणार आहेत पंडितजींच्या जीवन कार्यावर आधारित विशेष लघ्पटाचं प्रदर्शनही यावेळी केलं जाणार आहे

शास्त्रीय संगीतातले मान्यवर गायक संगीत तज्ञ यात पंडितजींच्या आठवर्णींना उजाळा देणार आहेत आज संध्याकाळी सव्वा सात वाजता राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल राज्यपाल नाशिक संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाशिक मध्ये काल केले

नाशिक जिल्ह्यातील सटाणा इथल्या देवमामलेदार श्री यशवंत महाराज स्मारकाच्या न्तनीकरण कामाचा प्रारंभ काल राज्यपालांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राज्यपाल धुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत साक्री तालुक्यातील दुर्गम आदिवासी बहल बारीपाडा गावाला ते भेट देतील

तसेच धुळ्यातील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सदिच्छा भेट देतील तसेच काही अभ्यासकांचा सत्कारही राज्यपालांच्या हस्ते होणार आहे

कोरोना संकट काळात महापालिकेला मदत करणाऱ्या हैंटेलांना मालमत्ता करात सदलत देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे

हे प्राधिकरण रस्ते आणि वाहतक विभागाअंतर्गत काम करेल वाहतुक शहरी नियोजन धोरण संशोधक इत्यादी क्षेत्रातल्या कुशल लोकांच पथक या प्राधिकरणाला सहाय्य करेल

विकेल ते पिकेल सोलापूर पूणे महामार्गावर वरवडे टोल नाक्यावर विकेल ते पिकेल योजनेतील स्टॉलचं उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल केले त्यावेळी विकेल ते पिकेल योजनेसाठी जिल्हा विकास निधीतील नाविन्यपूर्ण योजनांमधून निधीची तरतूद करू असे आश्वासन शंभरकर यांनी दिले शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री साखळी विकसित करण्यासाठी ही योजना आहे

या शेतक यांना शासकीय कार्यालये महामार्गालगत हौसिंग सोसायटीच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे करवस्ली शक्कल हिंगोली शहरात थकीत घरपट्टी च्या वसलीसाठी पालिकेने थकबाकीदारांच्या नावाचे फलक सार्वजनिकरित्या चौकात लावले आहेत

पालिकेचे मुख्याधिकारी डॉ अजय क्रवाडे यांनी नागरिकांना घरपट्टी भऱण्याचे आवाहन केले होते तरीही नागरिकांकडून योग्य प्रतिसाद न आल्याने फलक लावण्यात आले आहेत आरक्षण उपोषण जालना जिल्ह्यातील साष्ठ पिंपळगाव इथं मराठी समाजाला शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे म्हणून बेम्दत उपोषण सूरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या हदगाव ताल्क्यातील रूई ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मंगळवारी करण्यात आले नवापूर कोंबड्या नंद्रबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात काल तपासणीदरम्यान चार पोल्ट्री फार्म मध्ये बाराशे हन अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे मृत कोंबड्यांचे नमूने तपासणीसाठी प्णे आणि भोपाळ इथे प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे दरम्यान नवापूर इथं पाच सहा दिवसात वीस हजाराहन अधिक कोंबड्या मृत झाल्याचा निनावी फोन प्रशासनाला आल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी पाहणी करुन साशंकता व्यक्त केली आहे कक्क्ट पालकांनी मात्र राणीखेत नावाच्या आजाराने कोंबड्या मृत झाल्याचे अंदाज व्यक्त केला आहे शंभरीचे मतदार सिंधूद्र्ग जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त प्नरिक्षण कार्यक्रम घेण्यात आला

हवामान उद्या सकाळपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार